रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं कोणासही बंधनकारक नसेल तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा मात्र कायम राहणार आहे या निर्णयामुळे सेवा क्षेत्रातली मन्ष्य बळाची गरज वाढून रोजगार निर्मितीला हातभार लागेल असं मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं

आता पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड करण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची थेट निवड पद्धतही रद्द करण्यात आली आहे आता निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या या बैठकीत घेण्यात आला

या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात तसंच महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे

इतर मागास वर्ग आयोगाला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतला देशातल्या सहा राष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठांसाठी चार हजार तीनशे एक्काहत्तर कोटी रुपयांचा निधीही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला

महाराष्ट्राच्या अथर्व मनोजकुमार लोहार या सर्वात कमी वयाच्या तबला वादकाला कला आणि संस्कृती विभागाचा प्रस्कार देण्यात आला तर देवेश पंकज भय्या याला प्रतिभावान य्वा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं

या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकशे त्रेचाळीस याचिकांच्या एकत्रित सुनावणीला कालपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली यासंदर्भात केंद्रसरकारची बाजू ऐकल्याशिवाय काहीही निर्णय देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं तसंच या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णयही न्यायालयानं काल घेतला या याचिकांवर प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर देण्यास न्यायालयानं सांगितलं याशिवाय सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर निर्णय देईपर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयानं या कायद्यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी करू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं काल दिले

औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरू असलेल्या इतिहास महोत्सवातल्या परिसंवादात ते काल बोलत होते हा कलाविष्कार स्वांतसुखाय असल्याचं सांगताना प्रभाकर देव म्हणाले अंजठा वेरूलच्या लेण्यापासून ते पितळखोऱ्याच्या लेण्यापासून ते अगदी चालूक्यकालीन देवळापर्यंत यादवकालीन देवळापर्यंत झालेला हा सगळा जो कलाविष्कार आहे तो कलाकारांनी केलेला स्वांतसुखाय हा कलाविष्कार आहे पहिल्या द्रसऱ्या शतकापासून सूरू असलेला हा कलाविष्कार मराठवाड्यामध्ये थेट तेराव्या शेतकापर्यंत सातत्याने चालू आहे या परिसंवादात राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातले निवृत्त प्राध्यापक डॉ हरबन्स मुखिया यांची व्याख्यानं झाली आज या इतिहास महोत्सवाचा समारोप होणार आहे

स्मार्ट इलेक्ट्रीक व्हीकल चार्जिंग अँड स्पीड कंट्रोलर प्रकल्प त्यांनी या परिषदेत सादर केला पर्यावरण रक्षण तसंच सुरक्षित रस्ते वाहतूक इंधन बचत आदींसाठी उपयुक्त अशा या प्रकल्पाचं या परिषदेत कौत्क झालं या यशाबद्दल या विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक डॉ प्राध्यापक वंदना जाधव यांना महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव थोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं

केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते

या तिनही संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातल्या चारही क्रषी विद्यापीठं आणि महाबीज यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांच्या हस्ते झालं

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मुतिदिनानिमित्त काल अंबाजोगाई इथं जागर लोकशाहीचा या कार्यक्रमात ते बोलत होते योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला

तर सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार अहमदनगर इथले पत्रकार सुधीर लंके यांना प्रदान करण्यात आला माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते मानपत्र स्मूतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

या मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आलं अंबाजोगाई इथंही ब्राह्मण समाजाच्यावतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं

ते काल लातूर इथं एका व्याख्यानात बोलत होते जे लोक वर्षान्वर्षे भारतात राहत आहेत त्यांना या कायद्यामुळे कसलाही धोका नाही याकडे सोलापूरकर यांनी लक्ष वेधलं

दरम्यान आरोपी शिक्षकांना अटक करुन फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी काल जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आरोपी शिक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं बिलोली शहरात बंद पाळण्यात आला आरोपींवर कारवाईच्या मागणीची निवदेनंही विविध संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आली